लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी भारत निवडणुक आयोग आणि मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागात मतदार नोदंणी करण्यात आली राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसूली संचालनालयानं गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात तीव्र आंदोलनं केली विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचं आवाहन केलं औरंगाबाद पुणे ठाणे नाशिक लासलगाव परळी सोलापूर परभणी क्वें पक्ष कार्यकर्त्यांनी निर्दशनं केली मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी युवक कॉंप्रेसनं मोर्चा नेला पोलिसांनी काही पदाधिका यांना ताब्यात घेतलं सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमतपूर धिं बंद पु्कारण्यात आला होता त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्य सहकारी बँक घोटाळ्यातली कारवाई सुडबुद्धीनं झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे नवी मुंबईतील सानपाडा क्रि वडार भवनला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते

आर्थिक गस्त्ववहाराची तक्रार थेट ईडी कडे गेली त्यात राज्य सरकारचा संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

सकवसूली संचालनालयाला हवी असलेली सर्व माहिती देण्यासाठी आपण स्वतःहन परवा शुक्रवारी द्पारी दोन वाजता ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयात हजर राहू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आर्थिक गस्तिवहाराच्या आरोपाखाली ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण बहुतेक वेळा मुंबईच्या बाहेर असू त्यामुळे चौकशीसाठी आपण उपलब्ध नाही असा गस्तिमज ईडीनं करून घेऊ नये असही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या बरोब्बर आधीच आपल्या विरुद्ध अशी कारवाई कशी होऊ शकते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर चालणारा असून आम्हाला दिल्लीच्या तख्ता समोर झुकणं माहीत नाही असही पवार यांनी स्पष्ट केलं कोणतीही वाणिज्यिक बँक बंद केली जाणार नाही असं सरकारनं आज स्पष्ट केलं रिझर्व बँक काही बँका बंद करणार असल्याच्या अफवा समाजमाध्यमावर पसरल्याच्या पार्डभमीवर अर्थमंत्रालयानं हे स्पष्टीकरण जारी केलं आहे समाज माध्यमातल्या अशा बातम्या खोडसाळपणा असल्याचं अर्थसचिव राजीव कुमार यांनी म्हटलं आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका बंद करण्याचा प्रश्रच उद्भवत नाही असं सांगन ते म्हणाले की खरं तर सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं या बँकांमध्ये भांडवल ओतलं आहे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांनी आपले पस्तीअशा बँकांमधून तातडीनं काढून घ्यावेत रिझर्व बँक अशा बँका बंद करणार आहे अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत रिझर्व बँकेनंही या वृत्ताचं खंडन केलं आहे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणा या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत माथाडी कामगारांसाठी घरं राखीव ठेवण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की माथाडी कामगार हे कामगार न राहता मालक देखील व्हावेत ही शिवसेनेची उंछा आहे आतापर्यंत शिवसेनेनं कोणावरही अन्याय केला नाही कुणासोबतही सूडाचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही असं ते म्हणाले केंद्राकडे कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्रीय अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे

याशिवाय त्विर राज्यांच्या मागणीप्रमाणे कांदा पुरवला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

उत्पादन आणि खप वाढवून खादीचा जागतिक ब्रॅन्ड बनवण्यासाठी पारंपरिक वश्विष्ट्यांशी तडजोड न करता खादी आध्रनिक आणि आकर्षक बनवण्यावर भर दिला पाहिजे असं केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं राष्ट्रीय प्रारूप आणि उत्पादन विकास केंद्र उभारण्याबाबतच्या प्रस्तावाविषयी आज नवी दिल्लीत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते

देशाची एकात्मता आणि अखंडत्व यासाठी योगदान देणाऱ्यांना केंद्रसरकार सरदार वल्लभभाई पटेल एकात्मता पुरस्कारानं सन्मानित करणार आहे

हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येईल पदक आणि मानपत्रं असं या पुरस्काराचं स्वरुप असून यात रोख रक्कम किंवा अनुदान यांचा समावेश नसेल एका वर्षी जास्तीत जास्त तीन जणांना प्रस्कार दिले जातील काही अतिमहत्त्वाचे दुर्मिळ अपवाद वगळता हा पूरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही पुरस्कार विजेत्यांची निवड करणारी समिती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः स्थापन करणार असून या समितीत प्रधानमंत्र्यांचे कॅबिनेट सचिव आणि प्रधान सचिव तसंच राष्ट्रपतींचे सचिव गृहसचिव आणि प्रधानमंत्र्यांनीच निवडलेले तीन ते चार मान्यवर यांचा समावेश असेल असं केंद्रीय गृह विभागानं स्पष्ट केलं आहे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह राज्यात बऱ्याच ठिकाणी कालपासून पावसाचं पुनरागमन झालं असून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला आज पहाटे मुंबई आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला

सांगली त कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नांदणी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे